याप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना उपस्थित होते उभय देशांदरम्यान राजनैतिक संबंध प्रस्थापित झाल्याच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त भारत बांग्लादेश तिकीटं देखील यावेळी प्रकाशित करण्यात आली

विधानसभा निवडण्का आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये आज पहिल्या टप्प्यातील विधानसभा निवडणुकीचं मतदान शांततेत आणि सुरळीत पणे पार पडलं

दोन्ही राज्यात मतदान केंद्रांवर कोणतीही अप्रिय घटना न होता मतदान शांततेत पार पडलं मतदान केंद्रांवर लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या मतदानातील पारदर्शकता आणि विश्वासार्हता वाढण्याच्या दृष्टीनं इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांबरोबरच व्ही व्ही पॅटची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे सर्व सोयी सुविधा तसच मतदारांच्या सुरक्षिततेची सर्व काळजी घेतल्यानं पहिल्या टप्प्यातील मतदान सुरळीत पार पडलं

गोवा हाय कोर्ट इमारत भारतात कुठेही असंख्य प्रकारचे प्रश्न उभे राहिले की कायमच भारतीय न्यायव्यवस्था योग्य आणि सक्षम न्यायासाठी धावून येते

ते गोव्यातील पणजी जवळील पोर्वोरीम इथं स्थापन करण्यात आलेल्या मुंबई उच्च न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते

उद्घाटन समारंभानंतर बोलताना सरन्यायाधीश न्यायमूर्ती शरद बोबडे म्हणाले गोवा खंडपीठानं नेहमीच सर्वोच्च दर्जा सांभाळला असून कायद्याच्या सुधारणेमध्ये कायमच वैशिष्ठ पूर्ण योगदान दिल आहे न्यायालयाची ही नवीन इमारत नव्या काळाची ओळख ठरेल असं ते म्हणाले सौर आणि दूरदृश्य प्रणालीने सुसज्ज अशा या इमारतीतील सुविधांविषयी त्यांनी समाधान व्यक्त केल

या उद्घाटन कार्यक्रमाला गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत उच्च तसच सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते

त्यांची तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना बाय पास शस्त्रक्रिया करुन घेण्याचा सल्ला दिला आहे

कोविंद यांची प्रकृती स्थिर असून एम्समधील तज्ञ डॉक्टर्स त्यांच्यावर बारकाईनं लक्ष ठेवून आहेत

तसंच आकाशवाणी डीडी न्यूज पंतप्रधान कार्यालय आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या युट्युब वाहिन्यांवरूनही हा कार्यक्रम प्रसारित होणार आहे हिंदी भाषेत प्रसारण झाल्यानंतर लगेचच प्रादेशिक भाषांमध्ये तो प्रसारित केलं जाणार आहे प्रादेशिक भाषेतल्या कार्यक्रमाचं रात्री आठ वाजता पुन्हा प्रक्षेपण केलं जाणार आहे

यावर्षी नोव्हेंबर महिन्यात ग्लासगो इथं होणाऱ्या संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषदेची तयारी करण्याच्या दृष्टिनं ही परिषद महत्वाचा टप्पा ठरणार आहे असं अमेरिकी प्रशासनानं म्हटलं आहे मोदी यांच्याखेरीज चिनचे अध्यक्ष शी जिनपिंग रशियाचे अध्यक्ष व्लादीमिर पुतिन जपानचे पंतप्रधान योशीहिदे सुगा ब्राझीलचे अध्यक्ष जाईर बोल्सोनेरो कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन त्रुदो इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याह् सौदी अरेबियाचे राजे सलमान बिन अब्द्लअझीज अल सौद आणि ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना देशील या परिषदेसाठी आमंत्रित करण्यात आलं आहे

उद्योग तसंच समाजातील काही मोजके प्रमुख देखील या परिषदेत सहभागी होणार आहेत

मात्र जागेच्या उपलब्धतेनुसार ही नोंदणी होणार आहे इयत्ता अकरावीसाठीचे नोंदणी प्रपत्र विद्यालयाच्या संकेतस्थळावरून डाऊनलोड करून घेता येणार आहेत प्रवेशप्रक्रीयेबाबत अधिक माहिती संकेतस्थळावर आणि मोबाइल एपवरून घेता येवू शकणार आहे

मात्र देशातल्या कोरोनाबाधीतांच्या संख्येत दररोज वाढ होत असल्यामुळे उपचाराधीन रुग्णांच्या संख्येतही सातत्यानं वाढ होत आहे

ते आज नवी दिल्ली इथं पत्रकारांशी बोलत होते यापूर्वी तज्ञांच्या सल्ल्यानुसार टाळेबंदी लावण्यात आली होती मात्र कोरोनाचा प्रसार पूर्णपणे थांबला नव्हता असंही जैन यांनी निदर्शनास आणून दिलं

बाधितांचा शोध घेवून त्यांना विलगीकरणात ठेवण्यावर लक्ष दिलं जात असल्याचं जैन यांनी सांगितलं कोविडबाधित रुग्णांसाठी पुरेशा खाटा उपलब्ध असून आवश्यकता पडल्यास भविष्यात त्यांची संख्या आणखी वाढवली जाईल असं ते म्हणाले तर लसीकरणासाठी पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध असल्याचं जैन यावेळी म्हणाले आगामी सण उत्सव लक्षात घेता नागरिकांनी सर्व नियम पाळावेत असं आवाहनदेखील त्यांनी केलं आहे

अरुणचाल प्रदेश मणिपुर मेघालय मिझोरम सिक्कीम गुजरात आणि हिमाचल प्रदेश या राज्यांना हा निधी मंजूर करण्यात आला आहे कामगिरी प्रोत्साहन निधीसाठी जल जीवन मिशनखाली प्रत्यक्ष आणि वित्तीय प्रगती नळाद्वारे पाणी पुरवठा योजनांची उपयुक्तता आणि निधीचा वापर करण्याची क्षमता हे निकष असतात भांडूप दुर्घटना मुंबईतल्या भाडूप इथल्या सनराइझ रूग्णालयाच्या आगीच्या घटनेची चौकशी करण्याचे निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी आपत्ती व्यवस्थापन उपायुक्त प्रभात रहांगदळे यांना आहेत

ड्रीम्स मॉलच्या तिस या मजल्यावर हे रुग्णालय उभारण्यात आलं होतं

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंखेच्या पार्श्वभूमीवर गेल्यावर्षी तातडीच्या आणि तात्पुरत्या तत्वावर हे रुग्णालय उभारण्यात आलं होतं

आगामी टोकियो ऑलिपिक स्पर्धेच्या अगोदर पिस्टल आणि रायफल नेमबाजांसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर होणारी ही मोठी स्पर्धा आहे बॅडमिंटन पॅरिस इथं सुरु असलेल्या ऑर्लिन्स मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या कृष्णा प्रसाद गारगा आणि विष्णू वर्धन या जोडीने स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे

कृष्णा आणि विष्णू यांचा अंतिम सामना उद्या होणार आहे

कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढतो आहे त्यामुळे सर्वांनीच आवश्यक सुरक्षा उपायांचं पालन करावं आणि पात्र नागरिकांनी न घाबरता लसीकरण करून घ्यावं असं आवाहन करत आहोत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 आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार